चाचण्यांचा दर वाढवावा मृत्यूदर खाली आणण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करावं विविध पातळयांवर योग्य देखरेख ठेवावी अशा सूचना केंद्रानं या राज्यांना केल्या आहेत

जावडेकर पणे कार्यक्रम पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला केंद्र शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य तातडीनं उपलब्ध करून देण्याचं स्पष्ट आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्ण्यात आयोजित बैठकीत दिलं

या बैठकांना स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते शहराच्या प्रतिबंधित भागातील अँटीजेन चाचण्यांच प्रमाण वाढवण्याबरोबरच शहरात लवकरच द्सरं सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीतून घेण्यात आला मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांविरुद्ध त्याचबरोबर रस्त्यात थ्रकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या

एकूणच पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या मदतीला केंद्र सरकार देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोरोना आढावा कोरोनाच्या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षण करून आणि तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळवून द्या अशा सूचना खासदार शरद पवार यांनी काल पुण्यातल्या बैठकीत केल्या लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ सूजितक्मार सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील आजवरचे बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू दर तपासण्यांची संख्या प्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूढील नियोजनाबाबत माहिती दिली पूणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली

कोरोना पुढील दोन ते तीन महिने राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे आणि हे राज्य प्रशासनापुढील मोठं आव्हान असल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल मुंबईत दिला मुंबईतील गेल्या दोन दिवसांची कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता ही शक्यता अधिक असल्याचं ते म्हणाले

तसंच कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे या आजारातून बरे झालेल्यांना काही दूष्परिणाम जाणवत आहेत का याबाबतही तपासणी केली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

मात्र कोरोनाच्या भीतीने बहुतांश ऊसतोडणी मजूर गाव सोडायला तयार नाहीत अनुदान बंद झाल्यामुळे हार्वेस्टिंग मशीनची संख्याही मर्यादितच असल्याने ऊस गाळप हंगाम संकटात सापडला आहे

तोडणीसाठी जायचे पण उशिराने अशी भूमिका ऊस तोडणी मजूरांनी घेतली आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

सर्वाधिक मजूर बीड जिल्ह्यातील आहेत नगरच्या जामखेड पाथर्डी शेवगाव तसेच जळगाव जालना जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर यंदा कोरोनाच्या भीतीने द्विधा मनस्थितीत आहेत मजुरांच्या मागण्या वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत तोडणीसाठी योग्य दर मिळत नसल्याने नाराजी आहे हार्वेस्टिंग मशीनसाठी हवा तो दर दिला जातो

कोरोनामुळे बहुतांशी मजूर उशिरा ऊस तोडणीसाठी जातील असे ऊस तोडणी मजूर संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी सांगितलं

यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे

कोरोना रूग्णाचं एक महत्वाचं प्राथमिक लक्षण म्हणजे ताप या तापाची मोजणी थर्मल गनच्या माध्यमातून केली जाते मात्र नाशिकमध्ये थर्मल स्कॅनींग करणारे हेल्मेट घालून संशयित कोरोनाबाधित शोधण्याची मोहीम भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारानं सुरु करण्यात आली आहे या स्मार्ट हेल्मेटच्या मध्यभागी कॅमेरा तसेच सेन्सर बसविण्यात आले आहे

क्यूआर कोड मोबाइल ए प्लिकेशनद्वारे स्मार्ट हेल्मेट जोडलेले असते या हेल्मेटमुळे दिवसभरात सुमारे एक लाख नागरिकांचं स्कॅनिंग करता येऊ शकतं काल संघटनेच्या स्वयंसेवकांनी पीपीई सूट घालून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत या हेल्मेटद्वारे ग्राहकांचं स्कॅनिंग केलं यावेळी काही नागरिकांचं तापमान शंभराच्या आसपास असल्याचीही नोंद झाली त्यांचं नाव पत्ता मोबाइल क्रमांक आदी माहिती लिहून घेण्यात आली

आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहून संजय पाठक यांच्यासह मेघना देशपांडे पुणे निधन आकाशवाणीचे कार्यक्रम विभागाचे माजी उपमहासंचालक जी

मेश्राम यांचं काल पुण्यात निधन झालं

त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रासह नागूपर इंदूर इ केंद्रावर कार्यक्रम निर्मितीचं काम पाहिलं होतं अनिल देशमुख कोविड संकट काळांत राज्यातील पोलीस दलाची प्रतिष्ठा सर्वोच्च स्थानी आहे असे गौरवोद्वार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं काढले मावळते पोलीस आयुक्त भुषण कुमार उपाध्ये यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमांत ते बोलत होते

नागपूर पोलीस दलाला घोडेस्वार सेगवे इलेक्ट्रीक स्कूटरर्स आणि ड्रोन्सची सुविधा लवकरच पुरवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार